भारताच्या अर्जून जाट आणि अरविंद सिंग या नौकानयन पटूचा टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश निश्वित पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मणिपूर त्रिपुरा आणि सिक्कीम राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज कोविड परिस्थितीबाबत चर्चा केली या राज्यांमध्ये असलेला लसींचा साठा आरोग्य यंत्रणेच्या सोयी सुविधा आदीचा त्यांनी आढावा घेतला काल पंतप्रधानांनी तेलंगण आंध्र प्रदेश ओडिशा झारखंड पुद्दचेरी आणि जम्मूकाश्मीरच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला होता

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी ठोस उपाय योजना करण्याची आवश्यकता असून कोविड नियमाच पालन किती गाभिर्यान केलं जातं त्यावरच या तिसऱ्या लाटेची तीव्रता अवलबून असेल असं मुख्य वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यावेळी बोलताना म्हणाले

अनेक स्तरावरील क्लिनिकल चाचण्यानंतर ही औषधे हा संसर्ग रोखण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचं सिद्ध झालं आहे केंद्रीय मंत्री किरेन रीजीजू यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेत प्रत्येक गरजूपर्यंत ही औषध पोहोचतील याची दक्षता घेण्यात येणार आहे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आयुष मंत्रालय आरोग्य मंत्रालयाच्या सहकार्यानं अनेक उपाय योजना राबवत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला त्या वेळी त्यांनी ऑस्ट्रेलियाचे आभार व्यक्त केले

जागतिक व्यापार संघटनेनं बौद्धिक संपदा हक्क कायद्यातील काही तरतुदी स्थगित कराव्यात असा प्रस्ताव भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी मांडला आहे त्याला ऑस्ट्रेलियानं पाठिंबा द्यावा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्कॉट मॉरिसन यांच्याकडं केली गेल्या वर्षी चार जून रोजी द्रदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मैत्री संबंध अधिक दृढ झाल्याचं असल्याचं यावेळी दोन्ही नेत्यांनी नमूद केलं विविध आंतरराष्ट्रीय आणि राजकीय मुद्द्यांवरही त्यांनी चर्चा केली

परदेश मदत भारताच्या कोरोन विरुद्धच्या लढ्यात अनेक देशांचं सहकार्य मिळत आहे विविध देशांतून औषधं आणि अन्य साहित्यांच्या रुपानं मदतीचा ओघ भारतात दाखल होत आहे

या मदतीबद्दल मंत्रालयानं संबंधित सर्व देशांचे आभार मानले आहेत कोरोना मदत कोविड विरुद्धच्या लढाईत आघाडीवरील आरोग्य कर्मचारी अन्य अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि सेवाभावी संस्था झोकून देऊन काम करत आहेत त्यचबरोबर केंद्र सरकारचे विविध विभाग आणि मंत्रालयं देखील या लढ्यात आपलं पूर्ण योगदान देत आहेत

परदेशातून आलेली औषधं आणि उपकरण हवाई दलाच्या विमानांनी देशात सर्वदूर पोहोचवली जात आहेत

नौदलाच्या आयएनएस तलवार कोलकाता एरावत जलाध आणि शार्दूल या नौका विविध मित्र देशातून ऑक्सीजनसह अन्य साहित्य भारतात आणण्यासाठी कार्यरत आहेत कोरोन विरुद्धच्या या लढ्यात भारतीय रेल्वेही मागे नाही प्राणवायूची निकड असलेल्या राज्यांना ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या माध्यमातून प्राणवायू पोहोचवला जात आहे

त्याचबरोबर रेल्वेच्या डब्यांच रुपांतर विलगीकरण कक्ष आणि कोविड निगा केंद्रात करून ते विविध राज्यांना देण्यात आले आहेत

तर कोविडशी संबंधित सर्व साधन सामग्रीच्या तातडीच्या पुरवठ्यासाठी टपाल विभागानं सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं आजपासून एक हेल्पलाईन सुरू केली आहे परदेशातून येणारे ऑक्सीजन कॉन्सट्रेटर्स औषधं आणि अन्य उपकारांच्या वितरणाची सुयोग्य व्यवस्था टपाल विभाग करत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी माधवी कुलकर्णी पुणे रेमडेसीवीर रेमडेसीवीर औषधाची उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्रसरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोटा वाढवून दिला आहे

त्यात महाराष्ट्रासह दिल्ली गुजरात मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या कोट्यात वाढ केली आहे नवीन नियोजनानुसार रेमडेसीवीरचा अखंडित पुरवठा राज्यांना होईल आणि कोविडविरुद्धच्या लढ्याला बळ मिळेल असं गौडा यांनी सांगितलं

केंद्रीय कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागानं कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय योजण्याच्या दिशेनं अनेक पावलं उचलली असून अधिक सवलती देऊ केल्या आहेत मात्र ज्यांना कार्यालयात गैरहजर रहाण्याची सूट मिळाली आहे त्यांना घरून काम करावं लागेल कार्यालयात अधिकारी आणि कर्मचार्यांनी एकाच वेळी सर्वांची गर्दी होणार नाही अशा वेळांचे पालन करण्यासही विभागानं सांगितलं आहे राहल पत्र कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोरोनामुळं निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत लोकांचे जीव वाचवण्यासाठी केंद्र सरकारनं टाळेबंदीचा विचार करावा अशी सूचना केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांनी या सूचना कळवल्या आहेत या भीषण साथीशी एकत्रितपणे सामना करण्यासाठी सरकारनं संबधित सर्व घटकांना विश्वासात घ्यावं असंही त्यांनी म्हटलं आहे टाळेबंदीमुळं होणाऱ्या आर्थिक परिणामांबद्दल चिंता व्यक्त करतानाच त्यांनी या साथीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आर्थिकच नव्हे तर इतर अनेक दृष्परिणाम होणार असल्याचही या पत्रात नमूद केलं आहे टोपे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांमधेही संसर्गाचं प्रमाण वाढल्याचं आढळलं त्यामुळे लहान मुलांसाठीचा विशेष कृती दल स्थापन करायचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला आहे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज ही माहिती दिली यामुळे कोरोनाची तीसरी लाट आली तरी त्यादृष्टीनं व्यवस्थापन करायला मदत होईल असं ते म्हणाले राज्याला सध्या साडे सतराशे मैट्रीक टन वैद्यकीय ऑक्सिजनची गरज आहे केंद्र सरकारनं राज्याची ही गरज भागवायला हवी

हरदीप कॉंग्रेस राजधानी दिल्लीत उभारण्यात येणाऱ्या सेन्ट्रल व्हिस्टा प्रकल्पावर कॉंग्रेस पक्षातर्फे करण्यात येणारी टीका ही निराधार असल्याचं गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री हरदीप सिंग यांनी म्हटलं आहे

देशाचे या वर्षीचे आरोग्य क्षेत्रासाठीची तरतुद तीन लाख कोटी रुपये आहे

युपीए च्या काळात कॉंग्रेस नेत्यांनीचं नवीन संसद भवनाची गरज व्यक्त केली होती

एन आर कॉग्रेसचे प्रमुख एन रंगासामी आज एका साध्या कार्यक्रमात पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तीन वेळा मुख्यमंत्री पद सांभाळलेले रंगासामी आता चौथ्या वेळी मुख्यमंत्री होत असून ते राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचं नेतृत्व करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एन रंगासामी आणि एम

स्टॅलिन यांचं अभिनंदन केलं आहे निधन प्रसिद्ध संगीतकार वनराज भाटिया यांचं आज मुंबईत अल्पशा आजारानं निधन झालं

समांतर चित्रपटांचे संगीतकार म्हणून ते ओळखले जात त्याचबरोबर सहा हजाराहून अधिक जाहिरातींच्या जिंगल्सना त्यांनी संगीत दिलं होतं त्यांना सर्वोत्कृष्ट संगीताच्या राष्ट्रीय पुरस्कारानं तसंच संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं गौरवलं होतं

निधन प्रख्यात उर्दू समीक्षक लेखक कवी आणि प्राध्यापक शमीम हनफी यांचं आज नवी दिल्लीत कोरोनामुळं निधन झालं

उर्दू साहित्यात आधुनिकतेची चळवळ आणण्यात त्यांचं मोठं योगदान होतं त्यांनी समीक्षात्मक अनेक पुस्तकं लिहिली असून मुलांसाठीही अनेक पुस्तकं आणि नाटकं लिहिली आहेत मौलाना अबुल कलाम आझाद यांनी लिहिलेल्या इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचा त्यांनी उर्दूत अनुवाद केला होता जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठात ते मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत होते

आशिया ओशनिया कॉन्टीनेनटल रेगाटा स्पर्धेत त्यांनी दुसरे स्थान पटकावत नौकानयन पुरुष दुहेरी स्कल्स स्पर्धेसाठी सहभाग निश्चित केला आहे नौकानयन स्पर्धेत भारताच्या चार खेळाडूंनी आपल स्थान आधीच निश्वित केलं असून यामध्ये नेत्रा कुमानन ही ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी पहिली महिला स्पर्धक आहे

क्रीडा स्परधादरम्यान कोरोना संसर्ग चा प्रसार रोखण्यासाठी केजी उत्सुनोमिया यांनी ही स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे मात्र आयोजकांनी या स्पर्धा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच आणि कोरोनासंबंधी नियमावलीचे पालन करत पार पडतीलच अशीच भूमिका वारवार घेतली आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार